मुंबई मेट्रोच्या कारशेडवरून सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप प्रत्यारोप सुरूच

किसान सभेच्या नेतृत्वाखाली राज्यातले शेतकरी आज दिल्लीकडे रवाना होणार

जवळपास चार शतकांनंतर आज शनी आणि गुरूच्या महायुतीचं दुर्मिळ दर्शन

विदर्भात काही ठिकाणी थंडीची सौम्य लाट गोंदियात पारा साडेसात अंशांवर

केंद्रीय पथक राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरीता केंद्रीय पथक आलं हे

कालच्या बैठकीत पथकातील अधिकाऱ्यांनी मराठवाड्यातील नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला

बैठकीला केंद्रीय पथकाचे प्रमुख रमेशकुमार गंता केंद्रीय अर्थ आणि नियोजन विभागाचे सल्लागार आर

कौल ग्रामीण विकासाचे उपसचिव यशपाल केंद्रीय कृषी संचालक आर

सिंह आणि स्थानिक अधिकारी उपस्थित होते सादरीकरणानंतर पथकातील सदस्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आज केंद्रीय पथकातील सदस्य औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्हयातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करणार आहे

अशातच सध्या हे प्रकरण न्यायालयातही गेलं आहे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेशी समूहमाध्यमाद्वारे संवाद साधला त्यावेळी यावर भाष्य केलं मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी आहे असं म्हणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला जंगल वाचवण्यासाठी कांजूरमार्गच्या जागेचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता कारशेड आरेमध्ये केल्यास त्याचा वापर केवळ पुढच्या पाच वर्षांसाठी होणार होता

काजूरमधून आपल्याला थेट अंबरनाथ बदलापूरपर्यंत मेट्रो नेता येणार आहे असं ते म्हणाले केंद्रानं आणि राज्यानं एकत्रित बसून हा वाद सोडवणं आवश्यक आहे विरोधकांनीही हा प्रश्न सोडवावा मी त्यांना श्रेयही द्यायला तयार आहे असं आवाहन ठाकरे यां नी केलं मुख्यमंत्र्यांनी ही अशी भूमिका मांडल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना उत्तर दिलं आहे प्रश्न श्रेयाचा नाही तर मुंबईकरांच्या सोयी सुविधेचा आहे श्रेयासाठी काम करणं हा भाजपाचा स्वभाव नाही पण प्रश्न अपश्रेयाचा जरूर आहे ते तुमच्या वाट्याला येऊ नये हीच इच्छा असा प्रतीटोला त्यांनी लगावला भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला अजूनही आपण आपल्याच सरकारनं नेमलेल्या उच्चाधिकार समितीचा अहवाल पूर्णतः वाचलेला दिसत नाही एकदा हा अहवाल सार्वजनिक करा प्रत्यक्ष स्थिती भूमिका वास्तविकता महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल असं आव्हान फडणविसांनी मुख्यमंत्र्यांना दिलं

कृषी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याना विरोध करण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात महाराष्ट्रातून किसान सभेच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी आज दिल्लीकडे रवाना होणार आहेत

जथ्याला शुभेच्छा देण्यासाठी केरळचे खासदार आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव के

रागेश उपस्थित राहणार आहेत अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉ अशोक ढवळे जे

गावीत किसन गुजर डॉ अजित नवले सुनील मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली नाशकातून हे शेतकरी निघणार आहेत

अभाविपचे प्रांत कार्यालय मंत्री दुर्गेश साठवणे यांनी दिलेल्या महितीनुसार कोरोना साथरोगाच्या प्रादूर्भावामुळे अभाविपच्या इतिहासात पहिल्यांदाच हे अधिवेशन दूरदृष्य पद्धतीनं आयोजित होत आहे गुरू शनी आज गुरु आणि शनि हे सूर्यमालेतले दोन विशाल ग्रह एकत्र येत महायुती घडणार आहे हे ग्रह इतके जवळ येतील की दोन स्वतंत्र चांदण्यांऐवजी दोघांची मिळून एकच चांदणी दिसू लागेल

ते दुर्विणीशिवाय सहजपणे पाहता आणि ओळखता येतात त्यांपैकी मोठी चांदणी म्हणजे गुरु ग्रह तर छोटी चांदणी म्हणजे शनि ग्रह आहे

स्वेटर शालीब्लॅकेट बाहेर निघाले असतील उबदार घरात राहणाऱ्यांना तशीही चिंता नाही पण रस्त्याच्या कडेला मिळेल तो आसरा शोधत कुडकुडणाऱ्यांचं काय लातूर मध्ये प्रभुराज प्रतिष्ठान त्यांची काळजी घेतं आहे त्याची ही बातमी लातूरच्या प्रभूराज प्रतिष्ठानचे स्वयंसेवक सध्या कडाक्याच्या थंडीत रात्रीचे बाहेर पडतात रस्त्याच्या कडेला पदपथावर दुकानांच्या फळीवर बसस्टॉपच्या आडोश्याला आसरा शोधत कुडकुडत रात्र काढावी लागणारं कोणी दिसलं तर त्याच्या अंगावर मायेची उबदार चादर पांघरतात गरजू गरीब बेघर वंचितांना चादर वाटपाचा हा त्यांचा उपक्रम गेली पाच वर्ष अव्याहत सुरू आहे अशातच रस्त्याच्या कडेला कोणी वेडसर आढळतो त्याला थंडीचंही भान नसतं तो मदतीला आलेल्यांचा उपमर्द करतो अंगावर धावून येतो त्यालाही प्रेमानं शांत करून चादर देऊन पुढे निघतात

यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या सचिव न्यायाधीश सुनीता कंकणवाडी मनपा उपायुक्त शाशीमोहन नंदाप्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड

सुरेश सलगरेकिरण खोबरेअमर साळुंकेगोपाळ खंडागळेविष्णू गुरुडेसौरभ कलशेट्टी सचिन वांगस्कर अशी कितीतरी माणसं हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी अरूण समुद्रे लातूर

पाटील उपस्थित राहणार आहेत उदघाटन सोहळ्यानंतर मावळते संमेलनाध्यक्ष अमृतमहाराज जोशी यांच्याकडून नवे संमेलनाध्यक्ष चकोरमहाराज बावीसकर हे संमेलनाची सूत्र स्विकारतील

त्यामुळे गावातील राजकीय वातावरण दुषित होतं

मा गो अनंतात विलिन ज्येष्ठ विचारवंत पत्रकार नागपूरातील दैनिक तरुण भारतचे माजी मुख्य संपादक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्विक प्रमुख माधव गोविंद ऊर्फ बाब्राव वैद्य यांच्या पार्थिव देहावर काल नागप्रातील अंबाझरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सरसंघचालक डॉ मोहन भागवत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख माजीमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांच्यासह वैद्य कुटुंबीयांचे आप्त आणि अनेक चाहते उपस्थित होते वैद्य यांच्या नागपुरातील विद्याविहार प्रतापनगर येथील निवास्थानाहून काल सकाळी साडेनऊ वाजता अंत्ययात्रा निघाली

अंत्ययात्रेपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी घरी जाऊन वैद्य कुटुंबीयांचं सात्वन केलं

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी रात्री घरी जाऊन वैद्य कुटुंबीयांचे सात्वन केलं

हुतात्मा मांदळे ब्रलडाणा जिल्ह्याचे सुपूत्र वीर जवान प्रदीप मांदळे यांच्या पार्थिव देहावर काल दुपारी सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्याआधी राज्याचे अन्न औषधे प्रशासन मंत्री तसंच जिल्हयाचे संपर्कमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी हुतात्मा प्रदिप मांदळे यांच्या पार्थीव देहाचं अंत्ययदर्शन घेतलं जिल्ह्यातील राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते

यामध्ये महाराष्ट्राच्या मल्लखांबसह गटका कलरीपयत्तू थांग ता या पारंपरिक खेळांचा समावेश आहे भारताला संपन्न असा देशी खेळांचा वारसा लाभला आहे या खेळांचं जतन करून त्यांना उत्तेजन आणि प्रसिद्वी मिळावी यासाठी क्रीडा मंत्रालायानं हा निर्णय घेतल्याचं क्रीडामंत्री किरेन रीजीजू यांनी सांगितलं हवामान विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट आली असून या लाटेचा प्रभाव मराठवाडा आणि खान्देशापर्यंत जाणवतो आहे

दिवसाचं कमाल तापमानही सरासरीपेक्षा काहीसं कमीच आहे संपूर्ण राज्यात हवामान कोरड असून तापमानात आणखी घटण्याची शक्यता आहे आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार